बंद पाळून मृतांना आदरांजली मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गांभीर्यानं सर्वतोपरी प्रयत्न करत असून आंदोलकांनी शांतता राखून सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे ते आज मुंबईत मराठा आंदोलकांशी झालेल्या चर्चेनंतर बातमीदारांशी बोलत होते या बैठकीला भाजपाचे खासदार नारायण राणे आणि काँग्रेस आमदार नितेश राणे उपस्थित होते मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगानं लवकरात लवकर अहवाल द्यावा अशी विनंती केली असून हा अहवाल मिळाल्यावर महिनाभरात त्यावर निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले मराठा आंदोलकांविरूद्वचे गुन्हे मागं घेतले जातील मात्र पोलिसांवर हल्ले करणा यांना अभय दिलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलं मराठा समाजाच्या विविध प्रशांवाबत यापूर्वी सरकारनं घेतलेल्या निर्णयांची चोख अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकार आवश्यक ती खबरदारी घेईल त्यात स्थानिक पातळीवर सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे असं मख्यमंत्री म्हणाले आज सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांसोबत ज्यांची बैठक झाली त्यांच्याशी आमचा कसलाही संबंध नाही असं मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी स्पष्ट केले आहे

आज लातूरमधे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला एक ते आठ ऑगस्टदरम्यान मराठा खासदार आणि आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णयही यावेळी झाला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यात दाभड इथं एका तरूण शेतकऱ्यानं आज आत्महत्या केली कचरू दिगंबर कल्याणे असं या शेतकऱ्याचं नाव असून मूलीच्या शिक्षणासाठी पैसे उपलब्ध नाहीत आमच्या मुलांना आरक्षण मिळत नाही अस सांगून त्यांनी आत्महत्या केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक निशीथ मिश्रा यांनी आज परभणीला भेट देऊन मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून झालेल्या आंदोलनाचा अधिका यांकडून आढावा घेतला तसंच जमावाच्या दगडफेकीत जखमी पोलिस कर्मचा यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली दरम्यान परभणी जिल्ह्यात जनजीवन पूर्वपदावर आलं असलं तरी परभणी शहरात मात्र तणाव कायम आहे गेल्या सहा दिवसांपासून बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे जालना जिल्ह्यात भोकरदन सिल्लोड रस्त्यावर मालखेडा इथं आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आलं आंदोलनकांनी स्स्त्यावर रबरी चाक पेटवून दिल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला जाफराबाद तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजानं धरणं आंदोलन केलं मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याची टीका भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे ते आज नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते सरकारची भूमिका लोकानुनय करणारी आहे असं ते म्हणाले दरम्यान नाशिकच्या बहुजन विकास आघडीतर्फे नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात मेळावा संपन्न झाला मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यात सर्वत्र आंदोलन होत असतांना बुलडाणा जिल्ह्यात मेहकर इथं सोमवार उद्यापासून मुंडन आंदोलनाला सुरुवात होणार आहे कोणत्याही प्रकारची तोडफोड अथवा नासधूस न करता शांततेनं आंदोलन करावं या उद्देशानं त्यांनी हा निर्णय घेतला आहे या आंदोलनात मराठा समाज बांधवांनी सामील व्हावं असं आवाहन सकल मराठा समाजानं केलं आहे

केंद्र आणि राज्य सरकार यांच्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ बीड जिल्ह्यात अनेक लाभार्थ्यांना मिळत आहे यातलीच एक योजना म्हणजे मुद्रा योजना या योजनेमुळं आज खऱ्या अर्थानं स्वयंरोजगारात वाढ होतेय बीड शहरातले होतकरू व्यावसायिक के लक्ष्मीकांत वामनराव यांना शासनाच्या मुद्रा योजनेतून कर्ज मिळालं आणि त्यांच्या व्यवसायात त्यांना अपेक्षित असं इप्सित साध्य करता आलं

पर्यावरणाचं संतुलन राखण्याच्या दृष्टीनं निसर्गावर प्रेम करून त्याचं संरक्षण आणि संवर्धन करणं सर्वांची जबाबदारी आहे असं ते म्हणाले देशात काही ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे तर काही भागात पावसानं हाहाकार माजवला आहे हा निसर्गाशी असलेला मानवाचा संघर्ष आहे असं ते म्हणाले विद्यार्थ्याना आवाहन करताना मोदी म्हणाले की पुस्तकांशिवाय पर्याय नाही विद्यार्थ्यांनी कौशल्य भाषा आणि संस्कृतीमधल्या नव्या गोष्टी शोधण्याकडे आपलं लक्ष केंद्रित करावं वंचित समाजातली मुलं सर्व संकटं आणि अडचणींवर मात करून उभी राहतात हे प्रेरणादायी असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं पंढरपूरच्या वारीविषयी ते म्हणाले की या वारीचा अनुभव एकदातरी घेतलाच पाहिजे ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ रामदास आणि तुकाराम यांच्यासारख्या संतांची शिकवण आजही मार्गदर्शक आहे ही संतपरंपरा या काळातही लोकांना प्रेरणा आणि अंधश्रद्देविरोधात लढण्याची ताकद देते असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आगामी गणेशोत्सव उत्साहात आणि पर्यावणपूरक पद्धतीनं साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं शुध्द आणि भेसळरहीत अन्न मिळणं हा सामान्यांचा अधिकार असून अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रस्तावित प्रयोगशाळेतून सामान्य नागरिकांना आठ दिवसांच्या आत अन्न नमुने तपासून दिले पाहिजेत अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे ते आज नागपुरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची प्रयोगशाळा तसंच इमारतीचं भूमिपूजन करताना बोलत होते अन्न आणि औषध प्रशासनानं जनतेला वेळेत आणि ऑनलाईन सेवा द्याव्यात असं ते म्हणाले व्लादिव्होस्टॉक इथं सुरु असलेल्या रशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सौरभ वर्मानं विजेतेपद पटकावलं आहे

पहिला गेम चुरशीच्या झुंजीत गमावल्यानंतर सौरभनं दुसरा गेम आरामात जिंकला

दुखापतीमधून सावरलेल्या सौरभनं झोकात पुनरागमन करत यंदाच्या आंतरराष्ट्रीय हंगामात पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली होती

मिश्र दुहेरीत रोहन कपूर कुहू गर्ग ही भारतीय जोडी उपविजेती ठरली

अपघातप्रस्त गाडी हजार फुटापर्यंत खाली गेली असून दाट ध्रुकं आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे बचाव मोहिमेत अडथळे येत होते आज सकाळी ही मोहिम पुन्हा सुरू झाली सर्व मृतदेह दरीतून बाहेर काढल्यानंतर ते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले त्यानंतर शोधकार्य संपलं अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारनं प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे तर यात जखमी झालेले प्रकाश देसाई यांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्वजण दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते

दापोली शहरात आज उत्स्फूर्तपणानं बंद पाळून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाशिक शहरातले सहा आणि साडेसात मीटरचे रस्ते रुंद करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी विशेष आधिकरात विशेष अधिसूचना प्रसिद्ध केली आहे

राज्यात येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे